द्रविद मुनेत्र कळघम द्रमुकचे सचिव आर

अतिरिक्त महान्यायअभिकर्ता जी

ईव्हीएम हॅकिंग संदर्भात लंडन इथं झालेल्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोगानं ही बाब स्पष्ट केली या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या सहभागाबद्दल केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्की यांनी टीका केली आहे काँग्रेसनं मात्र या पत्रकार परिषदेत सिब्बल यांच्या सहभागाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे

माध्यमांमध्ये यासबंधीच्या आलेल्या बातम्या या अफवा पसरवणाऱ्या आणि तथ्यहीन असल्याचं सीबीडीटीनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

मुंबईत काल डिजिटल युगात डेटा संरक्षण या विषयावरच्या कार्यशाळेत ते बोलत होते औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागानं डेटा संरक्षणासाठी केलेल्या उपायांचे चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं

ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते

सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात चोपन्न पाणीपूरवठा योजनांसह इतर काही कामांचं भूमीपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत राष्ट्रकूल परिषदेच्या एंटरप्राईज एण्ड इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचे अध्यक्ष लॉर्ड मरलॅण्ड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलेन जेमेल यांची भेट घेतली महाराष्ट्रात सुट्ट्या भागांची निर्मिती करणारे निर्यातक्षम असे लघ् आणि मध्यम उद्योग मोठ्या संख्येनं असून त्यांच्यासाठी राष्ट्रकुल परिषदेकड्रन मिळणारं प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरू शकेल असं म्रख्यमंत्री म्हणाले

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात होणाऱ्या एका समारंभात सव्वीस बालकांना बाल शक्ती पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे तर बाल कल्याण प्रस्कार दोन व्यक्ती आणि तीन संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

पोलाद मंत्री विरेंद्र सिंग चौधरी या परीषदेचं उदघाटन करतील वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यावेळी मार्गदर्शन करतील

बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्या काल वार्ताहरांशी बोलत होत्या राज्यात दुष्काळ जाहीर केला मात्र उपाययोजना काहीच दिसत नाही महिलांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत स्थान मिळत नाही असं सांगून त्यांनी सरकारच्या अनेक योजनांवर टीका केली दरम्यान बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी

कांबळे यांनी काल जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटंबियांशी काल संवाद साधून मागण्या तसचं अडचणी जाणून घेतल्या संबंधित कुटुंबांनी मागणी केलेल्या योजनेचा लाभ नियमान्सार आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून देण्याचे निर्देश कांबळे यांनी यावेळी दिले

ते एकशे अकरा वर्षांचे होते

त्यांच्या निधनामुळे कर्नाटक मध्ये तीन दिवसांचा शासकीय दखवटा जाहीर करण्यात आला आहे शिवक्मार स्वामी यांच्या पार्थिव देहावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत

यवतमाळ इथं काल रोजगार मेळाव्यात ते बोलत होते नोकरीशिवाय तरुण तरुणींना व्यवसायाभिम्ख करणं हा मुख्य उद्देश असून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी युवकांनी रोजगारक्षम होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग नागपूर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यालगतचा समृध्दी मार्ग आदी दळणवळणाच्या सोयी निर्माण होत असल्यामुळे तिथल्या उद्योगांना चालना मिळेल पर्यायानं भविष्यात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील असं येरावार यांनी सांगितलं

आय सी सी नं काल ही यादी जाहीर केली चेतेश्वर पुजारा तिसऱ्या तर ऋषभ पंत सतराव्या स्थानावर आहे